प्रतिपादन वस्तू आणि सेवा कराअंतर्गत बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी सात सदस्यीय मंत्रिगट स्थापन राज्य सरकारच्या तसंच सरकारी अनुदानित पदवीस्तरीय तांत्रिक शिक्षण संस्थामधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या

ब्रिटनच्या संसदेनं ब्रेक्झिट करार फेटाळला प्रधान मंत्री थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास ठराव खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कर्नाटकचा जलतरणपटू श्रीहरी नटराजची सात सुवर्णपदकांची कमाई तर एस पी लिंखीतनं पटकावली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 नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी काल मुंबईत जागतिक हवाई वाहतूक परिषदेदस्यान बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली विमाननिर्मितीसाठी वित्तसहाय्य देशातूनच उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं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

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत बांधकाम क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं सात सदस्यीय मंत्रिगट स्थापन केला आहे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 जमीन खरेदी विक्रीची वध्वित तपासणीसह योग्य मूल्यांकनाची यंत्रणा उभारण्याबातबच्या सूचना हा मंत्रिगट करेल विकास हक्काच्या स्थांनांतरावर जीएसटी लागू करण्याच्या विविध प्लूप्रिर हा मंत्रिगट विचारविनिमय करेल राज्य सरकारच्या तसंच सरकारी अनुदानावर चालणाऱ्या पदवीस्तरीय तांत्रिक शिक्षण संस्थामधल्या शिक्षक आणि इतर आकादमिक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ दयायचा प्रस्ताव सरकारनं मंजूर केला आहे

देशभरातल्या सगळ्या ग्रामीण भागात रस्त्यांचं जाळं विस्तारण्यासाठी आपलं सरकार कटीबद्ध आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते केरळात कोलम इथं कोलम बायपासचं राष्ट्रार्पण करताना बोलत होते केंद्राने पुरस्कृत केलेल प्रकल्प योग्य त हेने राबवावयाचा सल्ला त्यांनी यावेळी केरळ सरकारला दिला धर्मांतराच्या मुद्द्यावर समाजातल्या सर्व वर्गातल्या लोकांनी खुल्या मनानं राष्ट्रीय स्तरावर चर्चा करावी असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे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

महाराष्ट्र सरकारनं मागासवर्गियांसाठी सातशे कोटी रुपयांच्या विविध कल्याणकारी योजनांना मंजुरी दिली आहे इतर मागास वर्गीय तसंच अनुसूचित जाती जमातींसाठी वर्षांक्रिक कर्ज गट कर्ज आणि व्याजानुदानाच्या रुपात आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी आठ विविध योजनांनाही राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली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

कुमारस्वामी यांनी केला आहे यामुळे सरकारला कोणतहानी धोका नाही असं त्यांनी काल बंगळुरूमध्ये वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं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

परमेश्वर यांनी सांगितलं

जलसंधारण आणि नदी विकास मंत्रालयान आयोजित केलेल्या या परिषदेत सुक्ष्म जलसिंचन आणि अत्याधुनिक शेती यावर भर देण्यात येईल

इंग्लंडच्या संसदेमधे ब्रेक्झीट प्रश्नाबाबत काल प्रधानमंत्री थेरेसा मे यांचा पराभव झाला युरोपियन महासंघा बरोबरच्या संसदेत मुक्त् होण्याच्या त्यांच्या भूमिकेला संसदेत समर्थन मिळू शकत नाही

या पराभवनानंतर विरोधी मजुर पक्षाचे नेते जेरेमी कार्बन यांनी प्रधानमंत्री तेरेसा मे यांच्याविरोधात अविधास प्रस्ताव मांडला असून तो आज चर्चेला येणार आहे पोर्तुगालचे प्रधानमंत्री अर्दीनिओ कोस्टा यांनी ब्रेक्झीटमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयावद्दल दुःख व्यक्त केलं असून आपला निर्णय तातडीनं कळवण्याचं आवाहन केल आहे तर जर्मनीचे व्हाईस चान्सलर ओलाफ इलोझ यांनी मरे यांच्या ब्रेक्झीट कराराच्या पराभवाला युरोपातली कडवट दिवस असं म्हटलं आहे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

ऑस्ट्रेलियातल्या मेलवर्न इथं खेळल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमधल्या भारतीय खेळाडूंच्या सामन्यांना आज सकाळपासून सुरुवात झाली पुरुषांच्या दुहेरी सामन्यात भारताच जीवन नेदुनचेझियान अमेरिकन जोडीदार निकोलस मोन्से यांच्यासह सामना खेळणार असून दुपारच्या सत्रात रोहन दोपण्णा द्विज शरण लियंडर पेस आज आपापल्या गटांचे सामने खेळतील

पुण्यातल्या वक्की मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते

आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी बसपा आघाडीचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर कसलाही परिणाम होणार नाही असं लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष केंद्रिय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे ते काल पाटणा इथं बातमीदारांशी बोलत होते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 मेघालयात कोळसा वाहतुकीवर सर्वोच्च न्यायालयानं घातलेले प्रतिबंध तात्काळ लागू करण्याचे आदेश मेघालय सरकारनं दिले आहेत न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं योग्य पालन करण्याचे आदेश मुख्य सचिव वाई शेरिंग यांनी दिल्याचं अधिकृत सुत्रांनी सांगितलं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 डीडी न्यूज वृत्तवाहिनीच्या एका चर्चा सत्रात ते काल बोलत होते खूप वर्षापासून आकाशवाणीनं सत्यता पडताळून विश्वासाई बातम्या देत बातम्यांचा उत्तम दर्जा राखला आहे असं ते म्हणाले